एच एफ एल

बी आय नं आज सात ठिकाणी छापठाकल राणा याचं घर आणि त्याच्या मुंबईतल्या कार्यालयांमध्य हिििपितिकल असल्याचं सी बी आय च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

एच एफ एल ला अर्थसहाय्य करण्यासाठी कपूर यानं डी

एल चा प्रवर्तक कपील वाधवान याच्यासोबत घोटाळ्याचा कट रचला असा आरोप सी बी आय

एल

बी आय

कोरोना विषाणूचा संसर्ग तसीच्या किमतीत झालली भली मोठी घसरण यस बैंक घोटाळा आणि जगभरातल्या शक्तो बाजारातली घसरण या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम भारतीय शक्त्रे बाजारावर दिसून आला

ई ए

या चौघांपैकी तीनजण शिलीहून तर एकजण शिणहून प्रवास करुन आला होता

आणि तिला जम्मूतल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठ्येण्यात आलं होतं

दिल्लीचनियब राज्यपाल अनील बैजल मुख्यमंत्री अरविंद कज्रीवाल तसंच संबंधित मंत्रालयाच अधिकारी बैठकीला उपस्थित होत क्रोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलख्खा व्यक्तिंच्या माग काढणं सामुहिक निरिक्षण रुग्णालय व्यवस्थापन संशयित रुग्णांसाठी विशद्व कक्ष उभारणं आणि कोरोनाविषयी जागरुकता निर्माण करणं याबाबतीत योग्य समन्वय राखण्यावर डॉ हर्षवर्धन यांनी भर दिला

परंतु अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी या निवडणूकीबाबत प्रश्रचिन्ह निर्माण कलि होतं आपल्या शक्रिके समर्थकांच्या उपस्थितीत आज त्यांनी वक्रिया समारंभात शपथ ग्रहण कली

रत्ना हॉस्पिटलमध्यत्यिांना दाखल करण्यात आलं होतं तिथंच त्यांचं निधन झालं

विविध वृत्तवाहिन्यांवरही अनक्त चर्चासत्रात त्यांनी सहभाग नोंदवला होता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यासह अनक्कपुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं जिणमध्य अिडकलख्खा भारतीय यात्रक्रूंची तपासणीची प्रक्रिया सुरु झाली असून त्यांना भारतात परत आणण्यासाठी जिणच्या प्रशासनाशी चर्चा सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ